निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी काल नवी दिल्ली क्वें बातमीदारांना ही माहिती दिली किरकोळ अपवाद वगळत मतदान शांततेत झाल्याचं त्यांनी सांगितलं

लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यांसाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक देशभर प्रचार दौरे करता आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा आज पश्विम बंगालमधे घाटल कोलबोनी आणि विष्णूपूर तसंच बिहारमधे मसौरी क्रें प्रचारसभा घेणार अहेत काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज झारखंडमधे चाईबासा आणि धनबाद क्रें तसंच पश्चिम बंगालमधे पुरूलिया धिं प्रचारसभा घेणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी राजधानी दिल्लीत प्रचार तापला असून प्रमुख पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी दिल्लीच्या विविध भागांमधे प्रचार सभा घेतल्या आहेत रोड शो जाहीर सभांबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यात सर्व पक्ष गुंतून गेले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणूक आचारसंहिता भंगाच्या आणखी दोन प्रकरणांमधे निवडणूक आयोगानं क्लीन चीट दिली आहे

निवडणूक आयोगानं हिसारमधे कार्यरत असणारे भारतीय पोलीस दलाचे अधिकारी राजेश दुग्गल यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत राजेश दुग्गल हे हरीयाणातल्या सिरसामधील भाजपाच्या उमेदवार सूनीना दुग्गल यांचे पती असून ते सिरसा डिं मतदारांना प्रभावित करण्यासाठी आपल्या पदाची दुरुपयोग करत असल्याची तक्रार काँग्रेस जननायक जनता पार्टीनं निवडणूक आयोगाला केली होती

कर्नाटकात रेल्वेगाडयांच्या विलंबामुळे ज्या विद्यार्थ्याना रविवारी वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा देता आली नाही त्यांना प्न्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे मुनष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केलीय

सरकार व्यापारी आणि उद्योजकांसह सर्व सवंधितांमधे अधिक चांगले संबंध निर्माण करुन आर्थिक सहकार्य आणि उभयपक्षी व्यापाराला बळकटी देण्याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती झाले आहे दोन्ही देशांची द्विपक्षीय व्यापार बैठक काल नवी दिल्ली ध्वें झाली वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस या बैठकीला उपस्थित होते व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात दोन्ही देशांमधे द्विपक्षीय संबंध मजबूत होत असून वाढत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं

व्यापारविषयक विविध प्रलंबित प्रश्नावरही या बैठकीत चर्चा झाली देशभरात आजपासून रमजान महिन्याला सुरुवात होत आहे काल रात्रीपासून मस्जिदमधे तरावीह या विशेष नमाजाकरता गर्दी होती महिनाभर हे नमाज सुरू राहतील रमजान हा स्लामी दिनदशिकेनुसार नववा महिना असून या महिन्याची सांगता डे उल फितर ने होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत रमजानचा पवित्रा महिना समाजात सदभाव प्रसन्नता आणि बंधुभाव वृद्वींगत करेल असं मोदी यांनी म्हटलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई डियन्स यांच्यात होणार आहे चेन्नई इं आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल साखळी सामन्यांमधे दोन्ही संघांची दोन वेळा गाठ पडली असून ते दोन्ही सामने मुंबईनं जिंकले होते या स्पर्धेत गुणतालिकेत मुंबई अग्रस्थानी असून चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे आजच्या सामन्यात विजेता ठरणारा संघ अंतिम फेरीत जाईल तर पराभूत संघाला त्यासाठी आणखी एक संधी मिळेल उद्या दिल्ली कॅप्टिल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्यातल्या विजेत्या संघाबरोबर आजच्या सामन्यातल्या पराभूत संघाचा सामना येत्या शुक्रवारी होईल त्यातून अंतिम फेरीतला दुसरा संघ निश्चित होईल अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणी स्वीकारलेली नाही आदल्या दिवशीच उत्तर वजिरीस्तानातच दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन सैनिक ठार झाले होते

भारतीय नौदलाची रंजीत ही राजपूत श्रेणीतली विनाशिका काल सेवेतून निवृत्त झाली

दक्षिण आफ्रिकेतल्या मोजाम्बिकच्या उत्तर भागात गेल्या आठवडयात संशयित दहशतवाद्यांनी सात जणांची हत्या केली या दहशतवाद्यांनी ऑक्टोबरमधे होणाऱ्या निवडणूकीकरता सुरु असलेल्या मतदान नोंदणीच्या कामात अडथळा निर्माण केला यांच्या कारवायांमधे जवळपास दोनशे जण मारले गेले असून हजारो लोक घर सोडून गेले आहेत शुक्रवारी आणि रविवारच्या दरम्यान या दहशतवाद्यांनी उत्तर काबो डेलगामो डिं चार वेगवेगळया गावांवर हल्ले केले रविवारी झालेल्या हिंसक घटनेत एका शिक्षकाची हत्या करण्यात आली याशिवाय मैकोभिया जिल्ह्यात तीन जण मारले गेले

न्यू गुनुआ मधल्या पापुआ धिं आज सकाळी भूकपाचा धक्का बसला

या भूंकपात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही तसंच सुनामीचा धोका नसल्याचं पॅसिफीक सुनामी ईशारा केंद्रानं म्हटलं आहे

तपास संस्थेनं या प्रकरणी कश्मिरच्या अवंतपोरा शिल्या फजील बशीर पिंछू आणि शाहीद कय्यूम यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमधे अटक केली होती या दोघांनी रउफ अहमद मीर आणि रमजान यांच्या मदतीनं हा हल्ला घडवून आणला